ते काल औरंगाबाद इथं बोलत होते म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज होणाऱ्या बस्तकीत या विषयावर चर्चा करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं अनेक ठिकाणी लोक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही सगळे चर्चा करू त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील असं ते म्हणाले राज्याचे माजी उपम्ख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर

पाटील यांच्या स्मतीदिनानिमीत उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे

पाटील यांनी राज्यात डान्सबार बंदी तसंच ग्र्टखाबंदीसारख्या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी केली भ्रष्टाचारमुक्त पोलिस भरतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पोलिस दलाची दारं खुली केली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांसाठी राज्यातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहतील असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशीचा मूलाधार आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज साप्ताहिक विवेक चे माजी संपादकजेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या जन्मदिनाच्या अमुतमहोत्सानिमीत मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते हिंदू विचारांमुळेच देशात लोकशाहीची वाढ झाली असं फडनवीस म्हणाले सध्या अनेक मार्गानी देशाची लोकशाही कमक्वत करायचे प्रयत्न होत आहेत मात्र आपली विचारधाराच यातनं मार्ग दाखवत असते असं ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते आपलेपणाची भावना ही देश आणि समाजासाठी महत्वाची असते आपल्या संविधानात स्वतंत्रता बंध्ता आणि समतेचा उल्लेख आहे हे शब्द विदेशी नसून भगवान गौतम बुदधांच्या विचारांच्या प्रेरणेतून लिहीले गेले असं संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहब आंबेडकर यांनी म्हटलं असल्याची आठवणही भागवत यांनी यावेळी करून दिली

फिल्म्स डिव्हीजनद्वारे मल्टी प्रदर्शनी जनजागृती व्हॅन हा स्त्यूत उपक्रम आहे विशेषतः मुंबईतली रेल्वे सुरु झाल्यापासून मुंबईमधे कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्रातली लोकसंख्या बघता अजूनही त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे तसंच लसीकरणासंदर्भात तज्ज्ञांकड़न योग्य माहिती आणि अफवांवर विश्वास न ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रदीप कृमार व्यास यावेळी म्हणाले

यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे पश्चिम विभाग महासंचालक मनीष देसाई आणि चित्रपट विभागाच्या महसंचालिका स्मिता वत्स शर्मा जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण वप्प्यकीय अधिकारी डॉ विवेक परदेशी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीत उभारलं जाणार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जगातलं अशा तऱ्हेचं हे पहिलंच संशोधन केंद्र असेल असं त्यांनी सांगितलं नागप्रच्या कविक्लग्रू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात चार केंद्रं स्रू करण्याचा निर्णय झाला असून त्यापक्की पहिलं केंद्र रत्नागिरीत सुरू होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं या केंद्रात सर्व भाषांवर संशोधन केलं जाणार आहे यावेळी संस्कृत विद्यापीठाचे क्लग्रू श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते मराठवाङ्यातल्या आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्त वर्षासाठी नियोजनाच्या प्रारूप आराखड़याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद इथं बठका झाल्या

अडचणीत असलेली महावितरण कंपनी टिकवायची असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिलं भरलीच पाहिजेत असंही पवार म्हणाले

आता राहिलेलं वीजबिल शेतकऱ्यांनी तातडीनं टप्प्याटप्प्यानं भरलं पाहिजे असं ते म्हणाले चंद्रपुर शहरातला गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रद्षणमुक्त करण्याच्या मागणीसाठी रामाळा तलावाच्या काठावर काल बठा सत्याग्रह करण्यात आला या तलावाचे खोलीकरण करण्याची मागणीही सत्याग्रहींनी केली येत्या सात दिवसात तोडगा निघाला नाही तर येत्या सोमवारी अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिला आहे या सत्याग्रहात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या विविध संघटना आणि व्यक्ती सहभागी झाल्या होत्या मंबईच्या इतिहासाच्या महत्वाच्या खुणा असलेले वांद्रे आणि माहीम हे दोन्ही किल्ले अजुनही अस्तित्वात आहेत हे दोन्ही किल्ले सागरी पायवाटेनं जोडले जाणार आहेत पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही माहिती दिली महानगर पालिकेनं त्याचा आराखडा तयार केला आहे या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनात भर पडेल असं ते म्हणाले

या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेचे पश्वव्यकीय अधिकारी डॉ

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे सांगली जिल्ह्यात गुड़डापूर इथल्या श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टमधल्या कथित गृष्टव्यवहार प्रकरणी विश्वस्त मंडळाविरुद्ध आर्थिक ग्न्हे दाखल करण्याचे आदेश जत न्यायालयानं दिले आहेत बसवंतनाप्पा चन्नाप्पा प्जारी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे देवस्थान समितीच्या विविध कामात पंधरा कोटी रुपयांचा गणव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे गेल्या काही वर्षापासून देवस्थान समितीच्या कारभारात गण्वव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रम्खाकडे केली होती मात्र तक्रारींची दखल घेतली गेली नाही त्यामुळे जत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला

बहन्मुंबई महापालिकेच्या फ्रंटलाईन वर्कर्स अर्थात आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरणाच्या अनुषंगानं महापालिकेच्या सर्व विभागांच्या आणि खात्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आय्क्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत ते काल पालिका क्षेत्रातल्या कोविड लसीकरणसाठी गठित कार्यदलाच्या विशेष बठकीत बोलत होते सर्व खाते प्रमुखांनी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वतः लस घ्यावी त्यानंतर आपल्या अखत्यारीतल्या इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावं असंही त्यांनी सांगितलं

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही तसंच मिरवणूक आणि रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे

अभिनेता सुशांतसिंह याच्या मत्यू प्रकरणात त्याची बहिण प्रियंका सिंह हिच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रदद करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे प्रियंका हिनं एका डॉक्टरच्या मदतीनं स्शातसिह याला द्यायच्या मनोविकारावरच्या औषधांचं खोटं प्रिस्क्रिप्शन बनवलं असा तिच्यावर आरोप आहे